पारंपारिक इंधनावर चालणारी पाच लाख सरकारी चार चाकी वाहनांना ई वाहनांमध्ये परिवर्तीत करणार केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

इंटरनेटच्या जागतिकीकरणात व्हिडीओ मानकीकरण महत्वाचे आर

मिश्रा यांचं प्रतिपादन

अरबी समुद्रात तयार झालेल्या महाचक्रीवादळामुळं महाराष्ट्रासह गोवा आणि ग्जरातमध्ये पावसाचा अंदाज अवकाळी पावसानं राज्यातील शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि राज्य सरकारच्या वतीनं हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना याचा सविस्तर आढावा आज म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका बैठकीतून घेतला राज्याचे म्ख्य सचिव कृषी मदत प्नर्वसन वित आणि विविध विभागांचे सचिव भारतीय हवामान विभाग आणि विमा कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते विभागीय आय्क्त आणि जिल्हाधिकारी यावेळी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने उपस्थित होते

ज्वारी मका धान तूर कापूस सोयाबीन आणि फळपिकं याम्ळे बाधित झाली आहेत प्रभावित भागाचे तत्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेश सुद्धा म्ख्यमंत्र्यांनी यावेळी दिले

यावर्षी अतिशय प्रचंड पाऊस झाला

या पावसाची तीव्रता ऑक्टोबरच्या द्सऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अधिक होती प्रावा म्हणून स्थानिक गावकऱ्यांनी न्कसानीचे काढलेले छायाचित्र सुद्धा ग्राह्य धरण्याचे आदेश देण्यात आले आहेत प्रशासनानं ही स्थिती संपूर्ण संवेदनशीलतेनं आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी प्रत्येक शेतकऱ्याची समस्या ऐकून घेतली जाईल यासाठी द्ष्काळाच्या काळात उभारली तशी यंत्रणा उभारावी व्हॉटसएप क्रमांक सुद्धा संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले अवकाळी पाऊस अतिवृष्टीम्ळं बाधित सर्व शेतकऱ्यांना न्कसानभरपाई मिळेल असं राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे ते काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते आर्थिक मदत देण्याच्या नियमांमध्ये अवकाळी पावसाचा समावेश झाल्याम्ळे न्कसान भरपाई मिळण्यास शेतकरी पात्र ठरतील असं खोत यांनी स्पष्ट केलं न्कसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री खोत यांनी काल नाशिकचा दौरा केला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिक जिल्ह्यातल्या इगतप्री तालुक्यातल्या रायगड नगर इथं परतीच्या पावसामुळे न्कसान झालेल्या द्राक्ष पिकाची पाहणी केली आणि परिस्थिती समजून घेतली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज आहिरे तसेच इगतप्रीचे काँग्रेस पक्षाचे आमदार हिरामण खोसकर हे देखील पवारांसोबत उपस्थित होते भाजप आणि शिवसेनेदरम्यान राज्यात सता स्थापनेसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झाली नसून शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते शिवसेनेनं ठरवलं तर पक्षाला राज्यात स्थीर सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ प्राप्त करता येईल असं राऊत यावेळी म्हणाले भाजपला सता स्थापनेसंदर्भात शिवसेनेनं कोणताही अंतिम इशारा दिलेला नसल्याची माहितीही खासदार राऊत यांनी यावेळी दिली दरम्यान आज राज्यातील कॉग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कॉग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली झारखंड विधानसभेच्या निवडण्कीची घोषणा आज करण्यात आली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या अध्यक्ष अँजेला मर्केल यांच्यात आज नवी दिल्लीत प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाली या बैठकीत आर्थिक भागीदारी व्यापार गूंतवणूक आणि कृषी क्षेत्र इत्यादी मुदयांवर चर्चा झाली त्यानंतर हैदराबाद हाऊस इथं झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांमधे विज्ञान शिक्षण तंत्रज्ञान लोकांमधील संवाद आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या विषयांवरही बोलणी झाली

जर्मनीच्या अध्यक्षा अँजेला मर्केल काल संध्याकाळी तीन दिवसाच्या भारत भेटीवर आल्या आहेत पारंपारिक इंधनावर चालणारी पाच लाख सरकारी चार चाकी वाहनांना ई वाहनांमध्ये परिवर्तीत करणार असल्याची माहिती पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली ही वाहनं पर्यावरणप्रक आणि प्रभावी खर्चाची असून याच्या वापरामूळं डिझेल आणि पेट्रोलच्या वापरात कपात होईल माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या वाहनांची खरेदी केली असून या कार्यक्रमाला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना जावडेकर म्हणाले की या वाहनांच्या वापराम्ळं नवी दिल्ली इथं हिवाळ्यात वाढणाऱ्या प्रद्षणाला आळा बसेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत सरकार दिल्लीतील प्रद्षण पातळी कमी करण्यासाठी निरंतर प्रयत्नशील आहे असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं नागरिकांचे मूलभूत अधिकार जपण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे नागरिकांच्या गोपनीयतेचा भंग करणाऱ्या कोणत्याही मध्यस्थाविरोधात सरकार कठोर कारवाई करेल असं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी एका संदेशात म्हटलं आहे व्हाटसएपवर गोपनीयतेचा भंग होत असल्याच्या प्रकरणांवर सरकार चिंतीत असून हे रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत असं सरकारनं व्हाट्सएपला विचारलं आहे या संदर्भात सोमवारपर्यंत उत्तर द्यायला सांगीतलं असल्याचंही मंत्र्यांनी यासंदर्भात नम्द केलं

यूट्यूब याच्या माध्यमांतून व्हिडीओ माध्यम आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहे स्मार्टफोन व्हिडीओ कॅमेरामूळं डीजीटल स्पेसमध्ये परस्पर चर्चांना वाव मिळत आहे

व्हिडोओ मानकीकरण या इंटरनेटच्या जागतिकीकरणात त्यासाठी महत्वाचे ठरते भारतीय मानक ब्यूरो तसेच इंटरनॅशनल इलेक्ट्रोकम्य्निकेशन कमिशन आणि इंटरनॅशनल स्टॅडंर्ड ऑर्गनायजेशन यांच्या संयुक्त विद्यमानं व्हिडीओचे मानकीकरण विविध तांत्रिक समित्याच्या माध्यमातून होत असल्याचं बी एस आय नागपूरचे प्रम्ख डॉ

मिश्रा यांनी सांगितलं केंद्रीय ग्राहक संरक्षण खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूर येथील भारतीय मानक ब्यूरोच्या वतीने विश्व मानक दिवस आज नागपूर इथं साजरा करण्यात आला याप्रसंगी वीडीओ मानक एक वैश्विक मंचाचे निर्माण या विश्व मानक दिवसाच्या संकल्पनेवर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मिश्रा बोलत होते

इरीट्रीआ आणि सेंट किटीस तसंच नेव्हीस या राष्ट्रांनी आघाडीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचे अध्यक्ष आणि केंद्रीय उर्जामंत्री आर

सिंह यांनी या राष्ट्रांचं स्वागत केलं आहे गडचिरोली जिल्ह्यातील परतीच्या पावसाचा कोरची तालुक्याला मोठा फटका बसला असून धानपिकाचे प्रचंड न्कसान झाले आहे पावसाम्ळं धानाच्या कडपा ओल्या होऊन सडल्या तर कापणीला आलेले पीकही आडवे झाले परिणामी शेतकऱ्यांचे मोठे न्कसान झाले तालुक्यातील कोटगूल मसेली कोटरा बोटेकसा भीमपूर बोरी बेलगाव बेत्काठी बेळगाव आणि अन्य् ठिकाणी धानपिकाची दैनावस्था झाली असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली आहे

या अगोदर पदवीधर मतदार असलेल्यांनी ही नव्यानं पुन्हा नोंदणी करावयाचीच आहे

दर सहा वर्षाने आपल्याला स्नातक म्हणून मतदान करण्याची संधी असते लवकरात लवकर नोदणी करण्याचे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे ब्डापेस्ट इथं स्रु असलेल्या तेवीस वर्षांखालील जागतिक क्स्ती अजिंक्यपद स्पर्धेत व्रेपन्न किलो वजनी गटात भारताच्या प्जा गेहलोतनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे

अंतिम फेरीत प्जाचा सामना जपानच्या हारुनो ओकूनो बरोबर होणार आहे टोकियो इथं स्रु असलेल्या ऑलिंपिक चाचणी स्पर्धेत काल भारताचे मुष्टीयोदधे शिव थापा आणि पूजा राणी यांनी स्वर्णपदक तर आशिष यानं रौप्य पदक पटकावलं आहे शिव थापानं ट्रेसष्ट किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात कझागिस्तानच्या सनाताली टॉल्टायेव्ह याला पाच शून्य असं सहज पराभूत केलं तर महिलांच्या पंच्याहतर किलो वजनी गटात प्जा राणीनं ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करवर विजय मिळव्न स्वर्णपदक जिंकलं अरबी सम्द्रात तयार झालेल्या महाचक्रीवादळानं लक्षद्वीप महासागर पार केला असून प्र्व मध्य अरबी सम्द्रात पोहोचलं आहे चक्रीवादळ उत्तर पश्चिम भागाकडे सरकल्याम्ळं चक्रीवादळाचा तडाखा लक्षदवीपला होणार नाही येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र कोकण गोवा आणि दक्षिण ग्जरात भागात म्सळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भातील अकोला चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यात मेघगर्जनेसह म्सळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे राज्य सरकारच्या निर्णयान्सार खाजगी ट्रॅव्हल्स बसेस सदर कमाल भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारत असल्यास प्रवाशांनी प्राव्यासहित प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर शहर यांच्याकडं तक्रार नोंदवावी असं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर यांनी पत्रकाव्दारे कळविलं आहे

फार्म टेक्नीकल नॉन टेक्नीकल आय टी

एस्सी एम

माइक्रोबायोलॉजी आदी बेरोजगार य्वक य्वतींकरिता नामांकीत कंपन्यामधील विविध पदांकरिता नोकरभरतीसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे